जी सी ए

ते काल श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्या बरोबर झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते श्रीलंका सरकार तिथल्या तमिळ लोकांच्या समानता न्याय आणि शांततेची अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला श्रीलंकेची सुरक्षा आणि प्रगती त्याच्याबरोबरच हिंद महासागर क्षेत्रासाठीही महत्त्वाचे आहे असंही त्यांनी सांगितलं या द्विपक्षीय चर्चेत व्यापार आणि गुंतवणुकीचा मुद्दा महत्वाचा होता श्रीलंकेच्या शांतता आणि विकासाच्या वाटेवर त्यांना सहकार्य करण्याचं तसंच मच्छीमारांच्या बाबतीत दोन्ही देशांनी मानवीय दृष्टीकोन बाळगण्याच मान्य केलं असल्याचही प्रधाननंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातले संबधही वृंदधीगत करणार असल्याचं ते म्हणाले महिंदा राजपक्षे यांनी प्रधानमंत्र्यांच्या शेजारी प्रथम या धोरणाबद्दल त्यांचे आभार मानले भारत हा सगळ्यात जवळचा शेजारी आणि दीर्घकालीन मित्र असल्याचही राजपक्षे म्हणाले

एस जयशंकर यांनी राजपक्षे यांची भेट घेतली विकास प्रगती आणि सुरक्षेमध्ये श्रीलंका आपला भागीदार असल्याच ते म्हणाले माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनीही त्यांची भेट घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचीही राजपक्षे यांनी भेट घेतली आपल्या या दौऱ्यात ते वाराणसी सारनाथ बोधगया आणि तिरुपतीला भेट देणार आहे न्यायालयात दावा दाखल होण्यापूर्वी मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न अनिवार्य करण्याबाबत सर्वसमावेशक कायदा असावा अशी आग्रही मागणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मांडली आहे यामुळे प्रलंबित खटल्याचं प्रमाण कमी होऊन वेळेची बचत होईल असंही ते म्हणाले

अशा प्रकारचा कायदा करण्याची वेळ आली असून सध्या मध्यस्थीच्या मार्फत मोठ्या प्रमाणात वांदामध्ये तोडगा निघू शकतो हे तोडगे वेगाने आणि कमी खर्चात होऊ शकतात असं सांगत ते म्हणाले की मध्यस्थीने वाद मिटवणे हे भारतीय समाज आणि व्यापारी जीवनातली खोलवर रुजलेली बाब आहे जम्मू काश्मिर आणि लडाख भागातल्या न्यायालयांमध्ये यावर्षीच्या पहिल्या लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होत

या प्रकल्पांकरता जम्मू काश्मीरपायाभूत सुविधा विकास वित्त महामंडळाने निधी पुरवला आहे याअंतर्गत या भागातल्याग्रामीण क्षेत्रामध्ये खेळांची नवी मद्यानं बांधली जात आहेत व्हिएतनामच्या उपराष्ट्रपती डांग थाई गॉक थिन हे मंगळवारी नवीदिल्लीत तीन दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत त्यांच्या या दौ यात त्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेणार आहेत या त्यांच्या दौ यात भारत आणि व्हिएतनाम यांच्यादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याबाबतची घोषणा बुधवारी होणार आहे गुरुवारी त्या बोधगया इथं भेट देणार आहेत भारत व्हिएतनाम संबंध हे सांस्कृतिकऐतिहासिक आणि नागरी तत्त्वांच्या मजबूत पायावर आधारित आहेत असं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे परस्पर विबास सामंजस्य आणि प्रादेशिक तसंच आतंरराष्ट्रीय सहकार्याच्या मजवूत धाग्याने हे संबंध बांधले गेले आहेत

जी सी ए नं स्पष्ट केलं आहे

जी सी ए नं सर्व विमानकंपन्यांना या संदर्भातले निर्देश जारी केले आहेत याशिवाय पाच फेब्रुवारीपूर्वीचीनच्या नागरिकांना दिलेले व्हीसाही रद्द केले आहेत मात्र या नियमातून विमानातकार्यरत सर्वच देशांच्या कर्मचाऱ्यांना वगळलं असल्याचंही डी जी सी ए नं स्पष्ट केलं आहे दरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो या भारतीय विमान कंपन्यांनी चीनमध्येये जा करणारी उड्डाणं रद्द केली आहेत

भारतात आत्तापर्यंत केरळमधल्या तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं निदान झालं आहे केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल देशातली नोवेल कोरोना विषाणूच्या संसर्गांची सध्याची परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला हाँगकाँग आणि चीनशिवाय सिंगापूर आणि थायलंडहून येणाऱ्या सर्व विमानांमधल्या प्रवाशांची निक्षित केलेल्या एअरो ब्रिजवर तपासणी सुरू आहे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे व्यक्तिगतसंरक्षणाची साधनं आणि मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचे संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेल्या सहा जणांपक्षी कुणालाही कोरोना विषाणूची लागण झालेली नाही असं निदान चाचण्यांमधून स्पष्ट झालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे नागालँड आणि आसाममध्येही कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही

हा या कार्यक्रमाचा बासठावा भाग असणार आहे या कार्यक्रमात घ्यायच्या विषयांसाठी नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विरवरून केलं आहे

ओ व्ही वर आपल्या सूचना लिखित स्वरुपात देऊ शकतात

एम एस द्वारे मिळणाऱ्या दुव्याला भेट देऊन तिथेही आपल्या सूचना देऊ शकतात विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पी परमेश्वरन यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंक्छा नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे परमेश्वरन यांचं काल रात्री निधन झालं

परमेश्वर हे एक उत्तम लेखक कवी आणि शिस्तप्रिय व्यक्ती होते असं उपराष्ट्रपर्तीनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे तर परमेबरन हे भारताचे एक श्रेष्ठ पुत्र होते त्यांनी त्याचं जीवन भारतीय संस्कृतीविषयीच्या जनजागृतीसाठी अध्यात्मिक प्रगती आणि गरीबांच्या सेवेसाठी समर्पित केलं होतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

यांची माहिती अद्याप मिळालेली नाही